काही ठळक बातम्या

सुरूवात राज्याच्या उद्योगस्नेही धोरणाचा लघू आणि मध्यम उद्योजकांना लाभ उद्योगमंत्री श्री

देसाई ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यांचा समावेश

आणि उद्या साजऱ्या होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाचं यजमान पद भारत भुषवणार

राष्ट्रपती भवनात आजपासून राज्यपाल आणि नायब राज्यपालांच्या दोन दिवसीय परिषदेला सुरूवात झाली राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी या परिषदेला उद्घाटन सत्रात संबोधित केलं

कोविंद दुसऱ्यांदा या परिषदेचं अध्यक्षपद भूषवित आहेत भारतासारख्या देशाच्या संघराज्यात्मक रचनेत राज्यपाल हा महत्त्वाचा दुवा असतो असं मत राष्ट्रपर्तीनी व्यक्त केलं राज्यातील जनता राज्यपाल आणि राजभवनाकडं आदर्श म्हणून पाहात असते अशा वेळी राज्यपालांनी राज्य सरकारला योग्य प्रकारे मार्गदर्शन करणे अपेक्षित असतं असं राष्ट्रपती म्हणाले देशातल्या बहुतेक विद्यापीठांमध्ये राज्यपाल हे कूलपती म्हणून कार्यरत असतात राज्यपालांनी विद्यार्थी प्रवेश आणि शिक्षकांच्या नियुक्त्या या दोन्ही बाबी वेळेत आणि पारदर्शक पछतीनं पूर्ण होतील याची काळजी घ्यावी अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली केंद्र सरकारच्या विविध विकास योजना आणि उपक्रमांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना घेता यावा यासाठी राज्यपालांनी आपल्या आयुष्यातील विविध अनुभवांचा वापर कशा प्रकारे करावा याबाबत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केलं देशाच्या संघराज्य प्रधान रचनेत आणि वैघानिक चौकटीत राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असल्याचं पंतप्रधान म्हणाले शिक्षण क्रिडा आणि वित्त समावेशक अशा क्षेत्रासाठीच्या सरकारी उपक्रमांपासून आदिवासी समाजाला अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी आदिवासी प्रधान राज्यांच्या राज्यपालांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत असं पंतप्रधानांनी सांगितलं देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत या आदिवासी समाजानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्यामुळं डिजिटल संग्रहालयासाठी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची दखल आणि नोंद घेतली जावी अशी अपेक्षा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली

या दोन दिवसीय परिषदेत केंद्र सरकारच्या विविध पथदर्शी कार्यक्रमांची सादरीकरणं केली जाणार असून राज्यांच्या विद्यापीठांमधील उच्च शिक्षण रोजगाराभिमुखतेसाठी कौशल्य विकास राज्यपालांच्या समितीचा अहवाल अशा विविध बार्बीसंदर्मात विशेष सत्रं आयोजित केली जाणार आहेत या परिषदेला राज्यपाल आणि नायब राज्यपालांसह उपराष्ट्रपती पंतप्रधान अनेक केंद्रीय मंत्री निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच विविध मंत्रालयांमधले वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत बँकांची वाढती बुडीत कर्ज आणि घोटाळे यासंदर्भात सार्वजनिक आणि खाजगी बँकांचे वरिष्ठ अधिकारी आज संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीला माहिती देणार आहेत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकावर कारवाई करण्याचे पुरेसे अधिकार रिझर्व बँकेकडं नसल्याचं भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर श्री उर्जित पटेल यांनी नुकतंच म्हटलं होतं त्या पार्श्वभ्रमीवर ही बैठक बोलावली आहे त्याशिवाय श्री उर्जीत पटेल या महिन्याच्या अखेरीस याच मुद्यावर स्थायी समितीसमोर आपलं म्हणणं मांडणार आहेत

पाकिस्ताननं सीमा पार हल्ले आणि दहशतवादी कारवायांना फूस देणं थांबवल नाही तर भारताला रमझानच्या काळात शस्त्रसंधीचा घेतलेला निर्णय बदलावा लागेल असं केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री इंसराज अहीर यांनी म्हटलं आहे ते काल यवतमाळ इथं वार्ताहरांशी बोलत होते पाकिस्ताननं अकारण गोळीबार केला तर भारतही त्याला गोळीबारानंच प्रत्यूत्तर देईल असं ते म्हणाले भारतानं रमझानच्या पार्श्वभूमीवर लष्करी कारवाया स्थगित केल्या मात्र तरीही पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंधन करत आहे राज्यात उद्योग स्नेही धोरण राबवण्यात येत असून याचा फायदा लघु तसंच मध्यम उद्योजकांना होत असल्याचं उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे

एम ई कंपनीचं लिस्टींग करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते

उद्योग वाढीसह यातून मोठ्या प्रमाणात बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती होणार असल्याचंही श्री देसाई यावेळी म्हणाले लघु आणि मध्यम उद्योगांनी त्यांच्या व्यवसायवृद्धी करण्यासाठी कर्ज घेण्यापेक्षा रोखे बाजाराच्या माध्यमातून भांडवल उभारण्यावर भर द्यावा असं ते म्हणाले प्रादेशिक आणि बोलीभाषा मधील पत्रकारितेचं भविष्य उज्ज्वल आहे असं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शशि शेखर वेंपती यांनी म्हटलं आहे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ओडिशा मधल्या वार्ताहरांच्या गौरवाकरता नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते डिजिटल प्रसारमाध्यमं ही पत्रकारितेचं भविष्य असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं

ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्रासाठी पात्र ठरलेले हे किनारे असं प्रमाणपत्र मिळवणारे केवळ भारतातलेच नाही तर आशिया खंडातले पहिले समुद्र किनारे ठरणार आहेत

ओडिशामधल्या कोणार्क किनारपट्टीवरचा चंद्रभागा हा समुद्र किनारा ब्ल्यू फ्लॅगसाठी पात्र ठरणारा पहिला किनारा ठरल्याची माहिती पर्यावरण मंत्रालयाच्या सुत्रांनी दिली आहे

जागतिक पर्यावरण दिन उद्या साजरा होत आहे यंदा जागतिक पर्यावरण दिनाचं यजमानपद भारत भूषवणार असून प्लॅस्टिकपासून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालणं ही यंदाची पर्यावरण दिनाची सकल्पना आहे यानिमित्त उद्या देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे ब्रुलडाणा इथं उद्या सकाळी सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे यात नागरिक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन पर्यावरण मित्र मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी आणि संशोधन संस्था अर्थात नीरीच्या वतीनं उद्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बहुविध स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे त्यात आयोजित मुख्य कार्यक्रमात प्लास्टिक प्रदूषणवर मात अफवा आणि वास्तव या विषयावर व्याख्यान आयोजिण्यात आलं आहे कृषी संशोधक अणि एच एम टी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांच काल निधन झालं त्यांच्या पार्थिवावर चंद्रपूर जिल्ह्मात नांदेड इथं अंतिम संस्कार होणार आहेत

त्यांना काही महिन्यापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता तांदळाचे एच एम टी सह एकंदर नऊ वाण त्यांनी विकसित केले होते अल्प शिक्षण झालेल्या खोब्रागडे यांनी आपल्या दीड एकर शेतीमध्ये विविध प्रयोग केले होते राज्य सरकारनं कृषीमूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरवलं होतं त्यांच्या पार्थिवावर आज चंद्रपूर जिल्ह्यातल्या नांदेड या गावात अंत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत खोब्रागडे हे खऱ्या अर्थानं मातीशी इमान राखणारे आणि तिचे ऋण फेडणारे संशोधक होते राज्याचे कूषी क्षेत्र त्यांच्या योगदानाप्रती सदैव कृतज्ञ राहील अशा शब्दात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी खोब्रागडे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या वतीनं संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्य आणि अध्यक्ष यांच्या संवाद बैठकीचं आयोजन उद्या रामटेक इथल्या मुख्यालयात करण्यात आलं आहे अभ्यासक्रम चालविताना महाविद्यालयांना येणाऱ्या अडचणी प्रश्न आणि शंका यांचं निरसन करणं तसंच विश्वविद्यालयाद्वारे चालविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची आणि अभ्यासक्रमांची माहिती देणं हा या बैठकीचा उद्देश आहे

शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी मोठा उपयोगी ठरणाऱ्या या रस्त्याचं आतापर्यंत सुमारे अडीच किलो मीटर काम पूर्ण झालं आहे

यास्तव सदर महिन्याकरीता जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना शिघापत्रिकांसाठी आणि प्राघान्य कुटूंब लामार्थी शिघापत्रिकेवरील व्यक्तींना अन्नधान्याचं वाटप परिणाम निर्घारित करण्यात येत आहे सरकारी गोदामातील धान्य पात्र शिघापत्रिकाधारकांना आणि शिघापत्रिकेवरील व्यक्तीना स्वस्त धान्य दुकानदारामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहे तरी सर्व पात्र शिघापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानदाराकडून उचल करावी असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केलं आहे

भारताची गाठ शनिवारी पाकिस्तान सोबत होणार आहे